काल सर्वात जास्त रुग्ण वाढ राज्यातल्या तीन महानगरांच्या क्षेत्रातच झाल्याचं आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकावरून दिसून येत

औरंगाबाद नाशिक कल्याण डोंबिवली आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातही काल हजाराच्या वर बाधित आढळले

आग मुंबईत भांडूपमध्ये काल मध्यरात्री सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला आग लागली

लोकसभेच्या शुन्य प्रहरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करून याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना तातडीने आदेश द्यावेतअशी विनंती शेवाळे यांनी केली राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर घेण्याचा निर्णय न्कताच महाराष्ट्रात घेण्यात आला आहे मात्र या परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पालकांची चिंता वाढली आहे अशा परिस्थितीत परीक्षेला बसणाऱ्या सर्व विदयार्थ्यांना कोविड लस देण्यात आलीतर हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक निर्धास्त होऊन परीक्षेला सामोरे जातील परीक्षेच्या वेळी उपस्थित राहणारे शिक्षक कर्मचारी या सगळ्यांचे लसीकरण करण्याची गरज असून ही प्रक्रिया तातडीने सुरू करून परीक्षा सुरू होण्याच्या आत पूर्ण करायला हवी अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली

राज्यचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली आहे

विविध उपाय योजना युद्धपातळीवर राबवण्याच्या द्रष्टीनं नियोजन सुरु झालं आहे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोना आढावा बैठक होत असुन त्यात या बद्दलच्या निर्णयांना अंतिम स्वरुप दिल जाण्याची शक्यता आहे

औरंगाबादमध्ये झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते

त्यामुळे शहरातल्या गजबजलेल्या भाग्यनगर चौकात कालपासून शांतता दिसून येत आहे

तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी या विषयीचे आदेश काढले आहे तसंच विक्रेत दुकानदार आणि द्कानातील कामगारांची दर आठवड्याला रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याचे निर्देश धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत बुलडाणा बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे आगामी होळी आणि रंगपंचमीचा उत्सव नागरिकांनी घरच्या घरी साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रामा मूर्ती यांनी दिले आहेत गर्दी केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे

लहान मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी आपली द्काने बंद ठेवली होती

मात्र आता रविवारी होळी आणि सोमवारी धूळवड असल्याने या दिवसात गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने शनिवार ते मंगळवारपर्यंत साठ तासांच्या संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढला आहे या कालावधीत शासनस्तरावर पूर्वनियोजित असलेल्या परीक्षा कोविड विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन घेता येतील नंद्रबार महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आता गुजरात राज्याने कडक पावले उचलली आहे सीमावर्ती भागात नाकांबदी करुन ज्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आहे अशाच वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे या निर्णयामुळे नंदुरबारसह विविध जिल्ह्यांमधुन शेकडो किलोमीटरचा प्रवास केलेल्या प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे मुंबई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या वांद्रे इथल्या मुख्यालयात अभ्यांगतांची मोफत कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनान घेतला आहे

नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यामुळे तात्पुरती बंद करण्यात आलेली कोविड निगा केंद्र पुन्हा सुरू करण्यावर भर दिला जात आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार